ठाकूर प्रसाद स्मृती व्याख्यानमालेत ते काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते व्यक्तिगत माहिती संरक्षणाबाबत कुठलीही तडजोड सरकार खपवून घेणार नाही भारतातल्या नागरिकांच्या माहितीवर फक्त भारताचाच अधिकार आहे असं ते म्हणाले कोरोना संकटानंतर सर्वच क्षेत्राच्या कार्य संस्कृतीमध्ये परिवर्तन होत आहे डिजिटल व्यवहार करताना सर्वांनीच माहितीच्या गोपनीयतेबाबत दक्ष असायला हवं असं ते म्हणाले

प्राप्ती कर प्राप्तीकर दात्यांच्या सोयीसाठी आजपासून एक मोहीम सुरु करण्यात येणार आहे

प्राप्तीकर विभागाकडे उपलब्ध असलेली कर आणि वित्तीय व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणं करदात्यांना सुलभ व्हावं असा या मोहीमेचा उद्देश आहे

जगातील सर्वांत कमी मृत्यूचं प्रमाण भारतात आहे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाची सजग भूमिका आणि नागरीकांचं सहकार्य यामुळं हा मृत्यूदर रोखण्यात यश आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

शरद पवार सोलाप्रमध्ये कोविड रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे सोलाप्रला आता केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याची गरज असून त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सोलापुरात सांगितलं कोरोना विषाणूच्या वाढत चालेल्या संसर्गाबाबत त्यांनी सोलापूर दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सोलापूर शहराने ब्रिटीशांना मात देऊन काही दिवस स्वातंत्र्य मिळवलं होतं अशा लढवय्या शहरातील लोक निश्चितपणे कोरोनावरही मात करतील असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही यावेळी उपस्थित होते

नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे

या महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती द्यावी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल दिले

सी एल नॉलेज फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन परिषदेच्या मदतीनं हा उपक्रम सुरू होत आहे विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा अस आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे

आमच्या प्रतिनिधींनी कल्पना यांच्याशी बोलून केलेला हा वृत्तांत आपल्या दोन जुळ्या मुली सौंदर्या आणि ऐश्वर्या यांच्यासोबत कल्पना यांनीही दहावीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत मुलींसह स्वतःही यश संपादन केलं दहावीनंतर त्यांनी आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही घरची कामे उरकून त्या नियमित अभ्यास करायच्या त्यामुळे निकालाची कुटुंबीयांना आतुरता लागली होती अशातच निकाल हाती आला बारावीच्या परीक्षेत दोन्ही मुलींसह आईनेही बाजी मारली मला माझ्या मिस्टरांचे आणि मुलींचे खूप मोलाचे योगदान मिळाले

चूल आणि मूल असा संसाराचा गाडा खेचने एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता कुटुंबीयांची जबाबदारी पेलून मिळवलेल्या शैक्षणिक यशामुळे कल्पना मंदाडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले चंद्रपूर रेखाचित्र विभाग राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केलेल्या रेखाचित्र विभागाचं उद्घाटन नुकतच पोलिस महा संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आलं गुन्हेगारांचा माग काढण्यात मदत होण्यासाठी चित्रकला कौशल्य असणाऱ्या पोलिसांनाच इथं प्रशिक्षण देण्यात येणार आहे ऐकुया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रेखाचित्रावरून संबंधित गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आल्याचं बऱ्याच तपास मोहिमांमधून अधोरेखित झालं आहे तपासकामातील रेखाचित्राचं महत्व लक्षात घेऊनच राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं स्वतंत्र रेखाचित्र विभाग सुरु केला आहे असा स्वतंत्र विभाग असावा अशी कल्पना अन्वेषण विभागाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मांडली आणि तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला त्यानुसार हा विभाग सुरू करण्यात आला असून ज्या पोलिसांना चित्रकला येते त्यांना या विभागात रेखाचित्र काढण्याचं प्रशिक्षण दिल जाणार आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पाच पोलिसांना रेखाचित्र काढण्याचं प्रशिक्षण दिल जाणार आहे यामुळ गुन्हेगारांना जेरबंद करण्याचा वेग वाढून गुन्हेगारीला आळा बसेल अशी आशा आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे

गोंदिया गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरच्या एका गोदामातला रासायनिक खतांचा अवैध साठा काल पोलिसांनी जप्त केला

पाण्याचा विसर्ग परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात सतत होत असलेल्या पावसामुळे नांदेड तालुक्यातील डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशय यापुर्वीच तुडूंब भरला आहे

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गर्दी आणि संसर्ग टाळणे सुरक्षित शारीरिक अंतर असणं महत्त्वाचं आहे

सातारा सातारा जिल्ह्यात कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यात काल रात्री साडेनऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

परभणी पाऊस परभणी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये काल पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं या पावसामूळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ई बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार